तरुणांवर होणारा ई सिगारेटचा दुष्परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असं केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नवी दिल्लीत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं

या खटल्यातल्या पक्षकारांना मध्यस्थीद्वारे तोडगा काढण्याची उछा असेल तर ते तसं करु शकतात असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे

गटारं साफ करताना होणा या मनुष्यहानीच्या घटनांबद्दल सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे

वेणूगोपाल यांना विचारला झारखंड राज्य नक्षलवादापासून मुक्त होत असून याचं श्रेय केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेल्या विकासकामांचं आहे असं भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे झारखंडमधल्या जामताडा ब्रून जोहार जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केल्यानंतर त्यांनी केंद्र आणि राज्यसरकारांनी केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली तसंच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला पुन्हा एकदा निवडून देण्याचं आवाहन केलं

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या सीमांचा तिहास लिहिण्याला मंजूरी दिली आहे यासाठी भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद नेहरू स्मारक संग्रहालय आणि ग्रंथालयाचे आधिकारी राष्ट्रीय अभिलेखागाराचे महासंचालक गृह मंत्रालय परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सिंह यांनी काल नवी दिल्लीत बैठक घेतली

राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी तारखा ठरवताना महत्त्वाचे सण सुरक्षा व्यवस्थेसाठी कर्मचा यांची उपलब्धता आणि तेर महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊ असं आश्वासन मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिलं आहे मुंबईत ते आज वार्ताहर परिषदेत बोलत होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासह अशोक लवासा आणि सुशील चंद्र या निवडणूक आयुक्तांनी आज महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं मतदान चिठ्ठयाचं वाटप लवकर सुरु करावं असे निर्देश आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत राज्यविधानसभा निवडणुकीच्य निमित्तानं एका विशेष टपाल तिकिटांचं आणि कव्हरचं प्रकाशन त्यांच्याहस्ते झालं

दिवाळीत नागरिक बाहेरगावी जात असल्यामुळे निवडणूक दिवाळीपूर्वी घेण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसनं केली

जम्मू काश्मीर आणि लडाखचं केंद्रशासित प्रदेशात रूपांतर सुलभपणे होईल असं केंद्र सरकारनं आज सांगितलं कोणतीही व्यवस्था किंवा यंत्रणा विकसित झाल्यास ते संबंधितांच्या हिताचं असेल असं सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत सर्व राज्यांच्या मुख्य आणि प्रधान सचिवांच्या वार्षिक परिषदेत बोलत होते सरकार भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता अजिबात खपवून घेणार नाही मात्र प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिका यांसाठी पूरक वातावरण उपलब्ध करुन द्यायला सरकार बांधिल आहे अशी ग्वाही जितेंद्र सिंग यांनी यावेळी दिली जम्मू कश्मिरमधे गट विकास परिषदेच्या निवडणूकीची प्रक्रिया येत्या ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल जम्मू कश्मिर आणि लडाख विभागाच्या उपायुक्तांबरोबर मुख्य सचिव बी

सुब्रमण्यम यांची काल संध्याकाळी बैठक झाली त्यात या निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला निवडणूकीची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर उद्यापासून तीन दिवसांच्या फिनलंड दौऱ्यावर जात आहेत परराष्ट्र विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर जयशंकर यांची ही पहिलीच फिनलंड भेट आहे या भेटीत ते फिनलंडचे परराष्ट्रमंत्री पेक्का हाविस्तो यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करतील असं परराष्ट्र विभागानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे ते फिनलंडचे अध्यक्ष आणि प्रधानमंत्री यांच्यासह संसद सदस्यांची भेटही घेतील फिनलंडच्या आंतरराष्ट्रीय संबंध विषयक संस्थेत ते भारत आणि जग भारतीय परराष्ट्र धोरणाचे प्राधान्यक्रम या विषयावर भाषणही करतील

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे तसच वेगवेगळ्या धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे अनेक सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे पूरग्रस्तांना बारा तासाच्या आत नुकसान भरपाई द्यावी असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनी प्रशासनाला दिले आहेत गंगा यमुना चंबळ आणि घागरा नद्यांच्या किनारी भागात असलेल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे

मध्य प्रदेशात मुसळधार पावसामुळेचंबळ आणि सिंध नद्यांसह अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून या पुरस्थिती मुळे माळवा निमार भागात पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत

आज आणखी पाच मृतदेहांचा शोध लागला या अपघातात बेपत्ता झालेल्या व्यक्तींसाठी शोध आणि मदतकार्य सुरु आहे भारतीय टपाल विभाग बोस्नीया हर्जेगोविना ब्राझील क्विडोर कझाकस्तान लीथुआनिया आणि उत्तर मॅसेडोनिया या देशांसाठी ई एम एस ही आंतरराष्ट्रीय जलद टपाल सेवा सुरु करणार आहे या सेवेद्वारे कागदपत्रं तसंच वस्तू वेगानं पाठवणं शक्य होणार आहे ही सुविधा देशातल्या प्रमुख टपाल कार्यालयात उपलब्ध होणार असून पाठवलेल्या सामानाच्या बटवडयाची स्थिती ठेरनेट द्वारे ग्राहकांना कळणार आहे अशी माहिती सरकारी प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे चॅन्गझू क्विं सुरू असलेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बी साई प्रणित परुपल्ली कश्यप आणि पी व्ही सिंधूनं दूसरी फेरी गाठली आहे

मिश्र दुहेरीत भारताच्या प्रणव चोप्रा एन सिक्की रेड्डी या जोडीचं तर पुरुष दुहेरीत मनु अत्री सुमित रेड्डी जोडीचं आव्हान आज पहिल्याच फेरीत आटोपलं

तीन सामन्यांच्या मालिकेतला हिमाचल प्रदेशात धरमशाला धिं होणार असलेला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता